त्यामध्ये रामोशी आणि वडार समाजासाठी दोन पर्क्तिसचा समावेश आहे रामोशी समाजाच्या प्रतिनिधींशी सप्टेंबरमधे तर वडार समाजाच्या प्रतिनिधींशी डिसेंबरमधे चर्चा केल्यानंतर आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय झाला

याबरोबरच या मुलींना व्यावसायिक किंवा कौशल्य प्रशिक्षण देण्याचाही निर्णय घेण्यात आला जागतिक हवाई वाहतूक परिषदेचं उद्घाटन आज सकाळी मुंबईत नागरी हवाई वाहतूक मंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते झालं हवाई वाहतूक क्षेत्रात झपाट्यानं पुढं येत असलेल्या देशांमध्ये भारताचा समावेश आहे या सर्व देशांनी एकत्र येऊन चर्चा केली पाहिजे त्यादृष्टीनं ही परिषद एक चांगला मंच असून आपल्या समोरच्या समस्यांचं निराकरण करण्यासाठी त्याचा उपयोग होईल असं प्रभू यांनी यावेळी सांगितलं नागरी हवाई वाहतूक खात्याचे राज्यमंत्री जयंत सिन्हाही यावेळी उपस्थित होते मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस या कार्यक्रमाला उपस्थित होते येत्या वर्षभरात राज्यसरकार नवी मुंबईचा विमानतळ कार्यान्वित करेल या विमानतळामुळे स्थूल राष्ट्रीय उत्पादनात एक टक्क्याची भर पडू शकते असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं मुंबई विमानतळ हे देशातलं सर्वात सक्षम व्यवस्थापन असलेलं एक विमानतळ आहे असं फडनवीस यांनी यावेळी सांगितलं

रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी याबाबतची मंजूरी दिली दोंडाईचा हे मध्यवर्ती ठिकाण तसंच महत्वाचं व्यापारी केंद्र आहे

जामनगर ते तिरुनेवली एक्सप्रेस पुरी ते अहमदाबाद एक्सप्रेस पुरी ते अजमेर एक्सप्रेस सिकंदराबाद ते बिकानेर एक्सप्रेस या रेल्वेगाड्यांना दोंडाईचा धिं थांबा मिळाला आहे

उच्चस्तरीय समितीच्या अहवालावर उच्च न्यायालयाने या संदर्भात तातडीने निर्णय घेण्याचे निर्देश उच्च न्यायालयानं बेस्ट प्रशासन आणि कर्मचारी संघटनांना दिले आहे काँप्रेसचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सभापती शिवाजीराव देशमुख यांचं काल संध्याकाळी मुंबईत दीर्घ आजारानं निधन झालं

वसंतदादा पाटील यांच्या मंत्रिमंडळात महसूल मंत्री म्हणून त्यांनी काम केलं होतं त्यांच्या पार्थिव देहावर आज सांगली जिल्ह्यात कोकरुड या त्यांच्या मूळ गावी अंत्यसंस्कार होत आहेत देशमुख यांच्या निधनाबद्दल राज्यपाल चे विद्यासागर राव आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी दुःख व्यक्त केलं आहे कॉंप्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण आणि तिर नेत्यांनीही देशमुख यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं आहे अंत्यसंस्कांराच्यावेळी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आदी मान्यवर उपस्थित होते

यातून शिंदखेडा तालुक्यातील जयभवानी उपसा योजना निमगूळ दाऊळ मंदाणे उपसा योजना आणि विंध्यासिनी उपसा योजना धमाणे या योजनेची कामे पूर्ण झाली असून त्याचे लोकार्पण मंत्री जय कुमार रावल यांच्या हस्ते आज करण्यात आलं बीड जिल्ह्याच्या विकासासाठी जिल्हा नियोजन समितीनं मोठी आर्थिक तरतूद केली असून त्याचा विनियोग तातडीनं होणे गरजेचं आहे असं राज्याच्या ग्रामविकास आणि महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी आज सांगितलं जिल्हा नियोजन समितीच्या आज झालेल्या बैठकीत त्या बोलत होत्या भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या एडलेड ॐ झालेल्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात आज भारतानं ऑस्ट्रेलियावर सहा गडी राखून विजय मिळवला त्यामुळे तीन सामन्याच्या मालिकेत भारतानं एक एक अशी बरोबरी साधली आहे

विदर्भाच्या काही भागात आज किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट नोंदवली गेली मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या किमान तापमानात वाढ नोंदवली गेली